प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये केवाडिया इथं स्टॅंचू ऑफ युनिटी इथं जाऊन वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली त्यानंतर ते केंद्रीय सुरक्षा दलांच्या आणि गुजरात पोलिसांच्या एकता दिवस संचलनाला उपस्थित राहतील प्रधानमंत्री तंत्रज्ञान प्रदर्शनालाही भेट देणार असून केवाडियामधल्या नागरी सेवा प्रशिक्षणार्थीशी संवाद साधणार आहेत प्रधानमंत्री कार्यालयानं ही माहिती दिली आहे रविवारी झालेल्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एकता दौडमध्ये मोठ्या संख्येनं भाग घेण्याचं आवाहन नागरिकांना केलं होतं हे एकतेचं प्रतीक असून एक भारत श्रेष्ठ भारत हे उद्विष्ट साध्य करण्यासाठी देश एकाच दिशेनं सामूहिक रूपात पुढे जात आहे हे एकता दौडच्या माध्यमातून दिसून येतं असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं

प्रधानमंत्री काल रात्री अहमदाबाद इथं पोहोचले राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री विजय रूपाणी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं

एकता दौड मध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीनं नागरिकांच्या सोयीसाठी दिल्ली मेट्रोनं आपली सेवा आज सकाळी चार वाजल्यापासून सुरु केली

आजपासून जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल म्हणून राधाकृष्ण माथुर यांचा आज लेह इथं सिंघु संस्कृत केंद्रात शपथविधी झाला जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती गीता मित्तल यांनी त्यांना पदाची शपथ दिली या शपथविधीनंतर गीता मित्तल विमानानं श्रीनगर इथं रवाना होतील तिथे त्या जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या गिरीशचंद्र मुस्मू यांना पदाची शपथ देतील देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही राज्यपालांचे शपथविधी होत आहेत

पाच ऑगस्टला संसदेनं जम्मू आणि काश्मीरचं विभाजन करण्याचा निर्णय घेतल्यावर हे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत

दरम्यान हिमालयाच्या पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी लडाख इथं जी बी पंत हिमालयन पर्यावरण आणि विकास संस्थेची स्थापना करायला केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंजुरी दिली महाराष्ट्रात नव्या सरकारच्या स्थापनेवरुन भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेल्या संघर्षामध्ये अद्याप कोणताही तोडगा दृष्टीपथात नसून आज शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची मुंबईत तातडीची बस्क होत आहे शिवसेना भवन इथं दुपारी बारा वाजता ही बस्कि होत असून त्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज होणारा कोकण दौरा पुढे ढकलला आहे या बळ्कीत भाजपासोबत सरकार स्थापन करण्याबाबत तसंच विधिमंडळ पक्षाचा गटनेता ठरवण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे दुसरीकडे शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची काल मातोश्री इथं बक्कि झाली महाराष्ट्राच्या हितासाठी भाजपा प्रणीत महायुतीमध्ये शिवसेनेचं असणं गरजेचं आहे मात्र आपल्या स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड होणार नाही असं या बस्कीनंतर पक्षाचे नेते संजय राऊत यांनी सांगितलं दरम्यान आगामी सरकारमधला सहभाग आणि सत्तावाटप यावावत सेना भाजप महायुतीतल्या मित्रपक्षांची बस्किही आज सकाळी अकरा वाजता मुंबईत होणार आहे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यात सहभागी होणार आहेत या घडामोडींच्या पार्बभूमीवर काल मुंबईत विधानभवनात झालेल्या भाजपाच्या बर्क्कीत देवेंद्र फडनवीस यांची पुन्हा एकदा पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र सिंह तोमर आणि पक्षाचे उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना हे केंद्रीय निरीक्षक म्हणून बछ्कीला उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्ष नेतेपदी ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड झाली मुंबईतल्या पक्ष कार्यालयात अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विधीमंडळ पक्षाच्या झालेल्या बर्क्कीत अजित पवार यांची निवड करण्यात आली मुंबईत टिळक भवन इथं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचीही काल बरुक्क झाली केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ

यासोबत त्यांनी या अहवालाचं ई पुस्तकही प्रकाशित केलं नागरिकांच्या गरजा आणि समस्या समजून घेण्यासाठी आकडेवारी हा मुख्य स्रोत आहे यामुळे उद्विष्टपूर्तीच्या दृष्टीनं आपली शक्तिस्थानं आणि कमजोरी समजून घ्यायला मदत होईल असं हर्षवर्धन यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं

प्रधानमंत्री कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांसाठी लोककल्याण मार्ग इथल्या प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयात काल दिवाळी मिलनचं आयोजन करण्यात आलं होतं

लक्षद्वीप बेटं आणि दक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात झालं आहे या चक्रीवादळाला महा हे नाव दिल्याची माहिती भारतीय हवामान विभागांना दिली आहे

दिल्ली आणि झारखंडमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याची घोषणा संयुक्त जनता दलानं केली आहे संयुक्त जनता दलाच्या नव्यानं स्थापन झालेल्या राष्ट्रीय परिषदेच्या नवी दिल्ली इथं झालेल्या बस्कीत हा निर्णय घेण्यात आला पक्षाचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही बस्क्र झाली

प्रसिद्ध चित्रपट निर्माते मधुर भांडारकर यांच्या उपस्थितीत तिसऱ्या गुवाहाटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आज पासून आसाम इथं सुरुवात होत आहे मृख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल या महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत